एकोणपन्नासाव्या चित्रपट महोत्सवाला गोव्यात आरंभ विधिमंडळ मराठा म्स्लिम आणि धनगर आरक्षण तसेच द्ष्काळी मदतीच्या मुद्यावर मंगळवारी विधिमंडळात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरल्यानं हिवाळी अधिवेनाचा दुसरा दिवस प्रचंडी वादळी ठरला विधिमंडळात या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज वारवार तहकूब कराव लागलं मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आमदारांनी तर राजदंडही पळवला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल विधानसभेत मांडण्यावरून काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस या विरोधी पक्षांतील मतभेदही सभागृहात दिसून आले

विधान परिषदेतही विरोधी पक्षांनी हे मुद्दे उपस्थित करत स्थगन प्रस्तावाची मागणी केली मात्र प्रस्तावाला अन्मती नाकारण्यात आल्यानं प्रचंड गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली मराठी तावडे सर्व शाळामध्ये वित्ता पहिली ते नववीच्या वर्गांसाठी मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत एका लेखी उत्तरात सांगितलं शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता

प्रधानमंत्री आवास योजनेनं माझं स्वप्न पूर्ण केलं

याबाबत अधिक माहिती देत आहेत या केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाणे

या ठिकाणी विनामृल्य ओपीडी आणि ध्यानकेंद्र अशा विविध उपचारांद्वारे मानसोपचारतज्ञ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिं पालक कट्टा हा उपक्रम चालविणार आहोत या पालक कट्टयामध्ये पालक बालक आणि शिक्षक अशा तिघानाही केंद्रबिंदू बनवून लहान मुलांमधल्या मोबाईल गेम्सचं ऍडिक्शन किंवा टीव्ही या सगळ्यावर आम्ही काम करत आहोत ऊर्जा राज्यात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबवली जात आहे

सिधुद्ग जिल्ह्यात कणकवली धिं ते पत्रकार परिषदेत बोलत होते लातर लातूर महानगरपालिकेनं केलेली मालमत्ता कर आकारणी अवास्तव आणि नियमबाह्यही आहे त्यामुळे वसुली मोहीम राबवण्यापूर्वी या प्रकरणी ताबडतोब विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी काँप्रेसच्या नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांच्याकडे केली आहे

कापस नंदरबार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी केला जात असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल कापूस खरेदी बंद पाडली शेतकऱ्यांनी गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्ताही अडवून धरला पळाशी बेल्या कापूस खरेदी केंद्रावर हा प्रकार घडला ग्रामीण साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या सांजा तालुक्यातील कोट या झाशीच्या राणीच्या गावी येत्या फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं माहेर आणि सासरचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात आहे फ्फी एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात शिफिला काल गोव्यामध्ये उत्साहात सुरुवात झाली पणजीजवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये गोव्याच्या राज्यपाल मुदुला सिन्हा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड या खात्याचे सचिव अमित खरे आणि गोवा मंत्रिमंडळातील सुदिन ढवळीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

भारत हा वैविध्यानं नटलेला आणि पावलोपावली कथाभांडार गवसणारा देश आहे या कथांच्या खजिन्याह्वारे नवनिर्मिती करून जनतेचं मनोरंजन करा असं आवाहन राठोड यांनी उपस्थित चित्रपट निर्माते आणि कलाकारांना केलं

पुल एकाचवेळी लोकल आणि ग्लोबल पातळीवर पोहोचलेल्या पुलंनी आपल्या प्रत्येक कृतीतून आणि कलेतून समाजात चांगुलपणा पसरवला अशी भावना मान्यवरांनी काल पुण्यात पुलोत्सवात आयोजित परिसंवादात व्यक्त केली या परिसंवादात दिनकर गांगल रामचंद्र देखणे प्राध्यापक मिलींद जोशी ज्योती सुभाष सहभागी झाले होते सूत्रसंचालनाच्या माध्यमातून मंगला गोडबोले यांनी मान्यवरांशी संवाद साधताना पूलंचे विविध पैलू उलगडून दाखवले हवामान् अरबी समुद्रात दक्षिणेकडं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधूदुर्गात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळ वीज आणि द्रध्वनी सेवा विस्कळीत झाली या पावसामुळे आंबा काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद कोल्हापूर पुणे आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी या पावसानं जोरदार हजेरी लावली

नमस्कार